देशभरात वाढलेली वैद्यकीय पायाभूत सुविधा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या मानक उपचार पद्धतींची अंमलबजावणी यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे डॉक्टर्स परिचारीका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे आणि वचनबद्धतेमुळे या संसर्गानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही अत्यल्प असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे

नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे जन स्वास्थ्य अभियान महाराष्ट या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर वेबिनारद्वारे चर्चा करताना त्या काल बोलत होत्या ज्या रुग्णालयांना शासकीय जमीन अथवा शासकीय निधी देण्यात आलेला आहे किंवा वैद्यकीय महाविद्यालय जोडलेले आहे अशा रुग्णालयांना सामाजिक बांधिलकी म्हणून काही खाटा आरक्षित करणं आणि बिलामध्ये सवलत देणं याबाबत काटेकोर अंमलबजावणीसाठी शासन प्रयत्न करेल आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणारी महात्मा फुले जनआरोग्य योजनेला मुदत वाढ द्यावी याबाबत आवश्यक पाठप्रावा केला जाईल असं गो हे यांनी यावेळी सांगितलं

मुंबईत सेवेसाठी दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची सोय गोरेगाव इथल्या हॉटेल रॉयल पाममध्ये करण्यात आली आहे मात्र हे हॉटेल पूर्वी विलगीकरण कक्ष होतं आणि त्याठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्णांना ठेवण्यात आलं होतं त्यानंतर या हॉटेलची स्वच्छता नीट करण्यात आलेली नाही तसंच जेवणही निकृष्ट दर्जाचं दिलं जात आहे त्यामुळे संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच हॉटेलबाहेर येत आंदोलनाला सुरुवात केली दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन हॉटेल चालक आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मध्यस्थी केली हॉटेल स्वच्छ करून एसटी कर्मचाऱ्यांना उत्तम अन्न देण्याचे आदेश पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं

अतिवृष्टीमुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे कर्ज मिळणं अवघड झालं आहे कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज प्रवठा अजिबात करायचा नाही असा आदेश बँकेने काढला आहे जिल्हा बँकेचे कामकाज व्यावसायिक बँकाप्रमाणे सुरू झालं असून शेतीसाठी उपेक्षित शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचा मूळ हेतू बाजूला ठेवला आहे त्यामुळे या बँकेत शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे जिल्हा बँकेनं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सुनील फराटे यांनी दिला आहे

त्यामुळे लातूरकरांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करण्याचं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे लातूर शहरातल्या जवळपास सगळ्याच रक्तपेढ्या सध्या रिकाम्या असून नागरिकांनी रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं महापौर गोजमगुंडे यांनी जारी केलेल्या ध्वनिफीतीत म्हटलं आहे

दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमध्ये वाळलेला पेंढा मोठ्या प्रमाणात जाळला जातो त्याचबरोबर हवेची कमी गती आणि वाहनांच्या संख्येत वाढ यामुळे दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचं प्रमाण खालावलं आहे